मुख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय म्ख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत हे अर्ज किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरच्या यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेतला जाईल अमरावती इथं आज मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा शुभारंभ विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते करण्यात आला

प्रॉपेल्शन या उपग्रहाला पुढं ढकलण्याच्या प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं दिली आहे यासाठी दोन तास एकोणतीस मिनिटांचा अवधी लागला या उपग्रहाला अकरा अंश कोनात प्रस्थापित करण्यात आलं असल्याची माहितीही इस्त्रोनं दिली आहे

दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हे उदघाटन करण्यात आलं

राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा राज्यातील जनतेचं स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका संदेशामध्ये या राज्यांच्या रहिवाशांना उज्वल आणि समुद्ध भविष्यासाठी श्भेच्छा दिल्या आहेत

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपाध्यक्षपदाची निवडणूक आता सुरू आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा इथं आज चौथं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे प्राचार्य नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाच्या ग्रंथदिंडीचं प्राचार्य़ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झालं दरम्यान कथाकथन कवी संमेलन आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत

सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार समाजवादी विचारवंत सदाशीवराव पाटील यांना देण्यात येणार आहे या दोन्ही पुरस्कारांचं उद्या नांदेड इथं वितरण केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातल्या पालवन इथं तेरा आणि चौदा फेब्रवारीला पहिलं व्रक्ष संमेलन होणार असल्याची घोषणा अभिनेते आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केली आहे ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते दोन दिवसीय या संमेलनात वृक्षदिंडी झाड पक्षी आणि जल व्यवस्थापना संदर्भातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती संगीता तायडे तहसीलदार संतोष काकडे उपस्थित होते

फुटबॉल हॉकी लॉन बॉल्स जलतरण भारोत्तोलन बॅडमिंटन आणि टेनिस मधील सुवर्णपदाकांचा यात समावेश आहे औरंगाबादची मृष्टीयोद्धा शर्वरी कल्याणकर हिनं सत्तर किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून ती आज विजेतेपदाच्या लढतीत हरियाणाच्या माही राघवविरुद्ध झ्रंजणार आहे जलतरणामध्ये आसामच्या शिवांगी शर्मा आणि कर्नाटकच्या श्रीहरि नटराजनच्या कामगिरीबद्दल सर्वांना उत्स्कता आहे शिवांगीनं आतापर्यंत चार सुवर्णपदकं जिंकली असून श्रीहरिनं तीन सुवर्णपदकं पटकवली आहेत पदक तालिकेत आज बाराव्या दिवशीही महाराष्ट्र संघ ट्रेसष्ट सुवर्ण आणि बासष्ट रौप्य पदकांसह अव्वलस्थानी असून संघानं दोनशे चार पदकं जिंकली आहेत